म्ख्यमंत्र्यांचे निर्देश

होणार केंद्रीय मंत्री जितेंद सिंग यांचे प्रतिपादन

काही ठिकाणचे निकाल आले असून उर्वरित ठिकाणांची मतमोजणी स्रू आहे

यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार म्संडी मारल्याचे दिसून येत आहे वर्धा शहरालगतच्या म्हसाळा ग्रामपंचायतीवर जेष्ठ सहकार नेते माजी आमदार प्रा

येळाकेळी ग्रामपंचायतीवर आमदार डॉ

हिंगणघाट तालुक्यातील लहान वणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत म्ख्यमंत्री राज्यातील अपघातग्रस्त जागा वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी असे निर्देश देतांना म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात अपघात होऊच नयेत म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले तसेच वाहतूक नियमांचे पालन करतांना नियम आणि संयमाचे सर्वांनी पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले

रस्त्यांवरील नियम पळतांना किंवा रस्ते क्रॉस करतांना ज्या सोयी स्विधा असतात त्यात सहजता हवी त्याकडे लक्ष द्यावे असे सांगून म्ख्यमंत्री म्हणाले की देशाच्या अपघात यादीत महाराष्ट्राचे नाव येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी

वाहन चालकांनी वाहत्कीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत स्वतचा आणि द्सऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी अस ही ते म्हणाले

अभिनंदन वर्षाव न्कत्याच सुरू झालेल्या देशव्यापी कोविड लसीकरण अभियानाबददल जगभरातील विविध देशांच्या नेत्यांकडून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या योजनेचा प्रारंभ केला होता श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान मोदी आणि भारत सरकारचं या मोहिमेबद्दल अभिनंदन करताना कोविडच्या साथीचं उच्चाटन करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे ब्रिटनचे पंतप्रधान मालदिव्जचे पंतप्रधान भूतानचे पंतप्रधान नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपक्मार ग्यावली या नेत्यांनीही लसीकरण मोहिमेबद्दल भारत सरकार आणि भारतीय नागरिकांचं अभिनंदन केलं आहे अतिक्रमणम्क्त नागपूर शहरातील सर्व भागातल्या रस्त्यांवरचे आणि पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जलद कारवाई करण्याचे आदेश मनपा आय्क्त राधाकृष्णन बी यांनी उपाय्क्त महेश मोरोने तसचं सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत शहरातील सर्व भागांमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी एकाच वेळी मोहीम चालविण्यासही त्यांनी सांगितलं आहे यासाठी प्रत्येक विभागात एक पथक नेमण्यात येणार असुन या कारवाई दरम्यान कामच्कारपणा केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे आजपासून ही मोहीम स्रू झाली असून या दरम्यान जप्त करण्यात आलेलं सामानही परत मिळणार नसल्याचेही या आदेशात म्हटलं आहे

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत शास्त्रीय संगीत सर्व वादय प्रकारात्न बासरी वादनास औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील य्वक वेंदांग उदय क्लकर्णी यांनी प्रथम क्रमांक मिळवला शास्त्रीय संगीत हर्मोनियममध्ये मुंबई विक्रोळी पार्क साईड येथील संदेश विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थीनी अदिती पोपट सातप्ते यांनी द्वितीय तर हिंद्स्तानी शास्त्रीय संगीत गायनामध्ये नाशिक येथील अथर्व ओंकार वैरागकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे क्रिकेट ब्रिस्बेन क्रिकेट कसोटी रोमांचक अवस्थेत आली असताना पावसानं त्यावर पाणी ओतलं आहे

म्हणजेच प्रेसा वेळ मिळाला तर भारत विजयाचं लक्ष्य सहज साध्य करु शकतो पण आजचा दिवसाच्या उर्वरित वेळ पावसाम्ळं वाया गेला

पेन्शनपेमेंट ऑर्डर अलीकडेच लागू करण्यात आलेल्या पेन्शनपेमेंट ऑर्डर अर्थात पीपीओ या इलेक्ट्रॉनिक प्रणालीवर आधारित स्विधेम्ळे ज्येष्ठ नागरिकांचं आय्ष्य अधिक स्कर होणार असल्याचं कार्मिक सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन विभागाचे मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे या खात्यानं काही चाकोरीबाहेरच्या स्धारणा केल्याम्ळे निवृत्ती वेतनाच्या आदेशाच्या मूळ प्रती गहाळ झाल्याची ज्येष्ठ नागरिकांकडून याआधी वारंवार केली जाणारी तक्रार आता पूर्णपणे दूर झाली असल्याचं सिंग यांनी स्पष्ट केलं